सर्वांनीच घाबरुन न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहान डॉ भार्गव यांनी केलं

या रुग्णांमधली लक्षणं सौम्य आहेत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये मात्र आरोग्य विभागानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे नांदेडूसांगलीसह राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे कोरोना विषाणूपासून बचावासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वारंवार करत आहे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जर खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळे नाक आणि तोंड यांना स्पर्श करु नये सार्वजनिक ठिकाणी थ्रंकू नये साबण लावून पाण्याने किंवा अल्कोहोलयूक सर्विटाइझरने हात वारंवार स्वच्छ करावे शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावे वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बंगळुरु इथं आजपासून सुरु होणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक रद्द केली आहे

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे

महिलांविरुद्धच्या अत्याचारांना आळा घालण्याच्या दृष्टीनं आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा आणण्यासाठी कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली

त्यानंतर खलाशांनी सागरी पोलिसांना आणि अन्य संस्थांशी संपर्क साधला असता त्वरित बचाव अभियान राबवून या प्रवाशांना सुखरूप दुसऱ्या बोटींमध्ये हलवण्यात आलं सांगली जिल्ह्यात आटपाडी इथल्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री होण्यापूर्वीच केंद्रिय जीएसटी विभागानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला वसुलीची नोटीस पाठवली आहे

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथं पुतळा उभारण्यावरून वाद निर्माण झाल्यानं आज शहरात बंद पाळण्यात आला शाळा महाविद्यालयं तसंच व्यापारी पेठाही बंद आहेत